ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे

आज एका बाधित व्यक्तीची नोंद झाली

आगामी पावसाळ्याच्या अन्षंगाने आपती स्रक्षा प्रनियंत्रण साथीचे आजार आपत्तीत करावे लागणारे तात्प्रते स्थलांतर आरोग्य यंत्रणा याबाबत नियोजन करतांना कोरोना संसर्गाचा प्राद्भाव वाढणार नाही याची खबरदारी घेऊनच नियोजन करावे आणि आपापल्या यंत्रणांची सज्जता ठेवावी असे निर्देश अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले

टी महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली राज्य माहिती आय्क्त आकार्यालयाच्या अमरावती खंडपिठाचे कामकाज मर्यादीत उपस्थितीसह स्रू करण्यात आलेले आहे

यान्सार राज्यांची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन प्रकारात विभागणी केली आहे यावेळी महत्त्वाचा बदल म्हणजे संपर्ण जिल्हा नव्हे तर केवळ पालिकाक्षेत्र रेड झोन केले आहे

प्रतिबंधित क्षेत्र ठरविण्याचे अधिकार महापालिका आय्क्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यात एखादी कॉलनी झोपडपट्टी मोहल्ला बिल्डींग सोसायटी गल्ली वॉर्ड पोलिस ठाण्याचा भाग गाव किंवा काही गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करता येतील

राज्यात जिल्हाजिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जायची घाई करू नये गावाला जाऊन कृट्ंब आणि गावाला अडचणीत आण् नका असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते काल रात्री राज्यातल्या जनतेला संबोधित करत होते राज्यात रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे

कोरोना विषाणू बाधितांवर उपचारासाठीचे खासगी रुग्णालयांचे दर पाहता सरकारनं त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते

मज्रांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला यवतमाळ च्या आर्णी येथील कोळवन गावाजवळ पहाटे साडेतीनच्या स्मारास भीषण अपघात झाला

नागप्र बोरी त्ळजाप्र राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारा डंपर रस्त्यावर उभा होता दरम्यान मागून आलेली एसटी बस डंपर वर धडकली

राज्यात या योजनेमधून स्मारे गह् तांदूळ आणि साखरेचे वाटप करण्यात आले आहे